आज या संदर्भात झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं सरकारला हे निर्देश दिले

सर्व स्थानिक वर्तमानपत्रं सुरळीत सुरू असून सरकार त्यांना आवश्यक ती मदत देत आहे द्रदर्शन आणि इतर खासगी द्रचित्रवाणी वाहिन्या तसंच एफ एम नेटवर्कही सुरळीत सुरू असल्याचं केंद्र सरकारकड्रन न्यायालयाला सांगण्यात आलं स्थिती सामान्य करण्यासाठी सरकार करत असलेल्या कार्यवाहीबाबत एक शपथपत्र सादर करण्यास न्यायालयानं सांगितलं आहे दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना जम्मू काश्मीर उच्च न्यायालयात दाद मागणं कठीण होत आहे अशा आशयाची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून अहवाल मागवला आहे

या भेटीदरम्यान आझाद तिथल्या नागरिकांशी संवाद साधू शकतात मात्र त्यांना राजकीय सभा घेण्यास न्यायालयानं मनाई केली आहे दरम्यान जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना न्यायालयासमोर हजर करावं अशी मागणी करणाऱ्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार तसंच जम्मू काश्मीर प्रशासनाला नोटीस बजावली आहे राज्याचा विशेष दर्जा काढून घेतल्यावर अब्दुल्ला यांना बेकायदेशीररित्या नजरकैदेत ठेवलं असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे

द्रदर्शनला साठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज नवी दिल्ली इथं विशेष समारंभात ते बोलत होते सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या द्रदर्शन आणि आकाशवाणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्व दिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी जावडेकर यांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकीटाचं प्रकाशन करण्यात आलं

सत्यजीत देशमुख यांच्या प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यातल्या शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचं कमळ फुलणारच असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे

देशमुख यांच्यासह शिवाजीराव नाईक पक्षात आल्यामुळे या मतदारसंघाची ताकद वाढली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले दिवंगत शिवाजीराव देशमुख यांचं स्मारक शिराळा तालुक्यात कोकरुड इथं उभं केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं

आज औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड इथं तीनशे शेतकऱ्यांनी किसान सभेचं सदस्यत्व घेतलं त्यावेळी ही मागणी करण्यात आली महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्याचे उपाध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते ही मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा किसान सभेकडून देण्यात आला